केंद्र सरकारनं अर्थव्यवस्थेत अनेक सुधारणा करून शिस्त आणि सकारात्मकता आणली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत एसोचॅमच्या शताब्दी समारोहात बोलत होते सरकार कोणत्याही आव्हानांना घाबरत नसल्याचं सांगत पंतप्रधानांनी गेल्या पाच वर्षात देश सक्षम झाला असून पन्नास खर्व डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दीष्ट पूर्ण करू शकेल असा विश्वास व्यक्त केला

या नियमात येत्या जून महिन्यापर्यंत सूट देण्यात आली आहे

खातेवाटपाबाबत चर्चा पूर्ण झालेली असून काही खात्यांची तीनही पक्षांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता असल्याचं या नेत्यानं सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि छगन भूजबळ तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नीतीन राऊत हे सहा मंत्री आहेत

राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी ही माहिती दिली यामध्ये नांदेड वाघाळा परभणी अहमदनगर आणि जळगाव या चार महानगरपालिकांमधल्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे

भाजप नगरसेवकांनी या संदर्भात प्रस्ताव मांडून राहुल गांधी यांचा निषेध करण्याची मागणी केली त्याला काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला नागरिकत्व कायद्यातील सुधारणाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यात आलं त्यास राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवल्याच आमच्या वातोहरान कळवल आहे

नांदेड इथं संत गाडगेबाबा यांच्या प्रण्यतिथीनिमित्त गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जिल्ह्यात ठिकठिकाणी शाळा महाविद्यालये ग्राम पंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कंधार तालुक्यात महात्मा फुले माध्यमिक शाळेत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली वाशिम जिल्ह्यात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त माझं वाशिम स्वच्छ वाशिम या अंतर्गत शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं या मध्ये विविध सामाजिक संघटना तसंच महिला मंडळासह वाशिम नगर परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मोरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ पवन बनसोड यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले अमरावती इथं संत गाडगेबाबा विद्यापीठाचा छत्तीसावा दीक्षांत समारंभ आज साजरा होत आहे कुलपती महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे कुलगुरू डॉ

या शिबीरात सिकलसेल आजारांविषयी माहिती लक्षणे आणि उपाययोजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली एड्सची लक्षणं कारणं आणि उपचारांबाबतही माहिती देण्यात आली लग्नापूर्वी सिकलसेल आणि एड्स तपासणी करूनच युवक युवतींनी लग्न करावं असं आवाहन यावेळी करण्यात आली

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं बंदची हाक देण्यात आली होती